नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादर्भावा संदर्भात घाबरून जाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली या चर्चेला ते उत्तर देत होते होळी ध्लिवंदन आणि रंगपंचमी हे सण साजरे करताना विषाणू संसर्गाबाबत काळजी घेण्याचं आवाहनही म्ख्यमंत्र्यांनी केलं आज म्ंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तीन शहरात कोरोना वायरसच्या पोझिटीव्ह निगेटिव्ह चाचणीसाठी केंद्र स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं यामध्ये प्ण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था म्बईतील कस्त्रबा हॉस्पिटल तसंच नागप्रातील मेयो हॉस्पिटल यांचा समावेश आहे दरम्यान वाशिम तसच यवतमाळ इथं जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनान संपूर्ण तयारी केली असून या रोगाची लक्षणे आढळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं त्वरीत उपचारासाठी दाखल व्हावं असं आवाहन केलं आहे दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सभागृहात झालेल्या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले कामकाजाला स्रुवात होताच आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरस विष्णू संसर्गाविषयी सदयस्थितीवर निवेदन सादर केले आणि परीस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली त्यांच्या निवेदनानंतर कॉग्रेस डावे पक्ष तृणमूल कॉग्रेस द्रमुक सपा बसपा आप आणि इतर पक्षाच्या खासदारांनी सरकार विरोधी घोषणा देण्यास स्रुवात केली या गोंधळात काही सदस्य अध्यक्षांसमोरील दिर्घेत येऊन घोषणा देऊ लागल्याने तहकबी करण्यात आली दिल्ली हिंसाचार या विषयावर होळी नंतर चर्चा घेतली जाणार असल्याची घोषणा सरकारच्या वतीने आधीच करण्यात आली आहे महिला आणि बालकांवरील अत्याचाराला पायबंद घालन प्रत्येक मुलींला होईल मी स्वयंसिध्दा या ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी सक्रिय कार्य करू अशी कटीबध्दता ब्लडाणा जिल्ह्याच्या सांकेतिक स्वरूपात पदभार घेणाऱ्या जिल्हा पोलीस अधिक्षक सहरिश कंवल हिन व्यक्त केल आहे याबाबत अधिक जाणून घेऊ या आमच्या प्रतिनिधी कडून साऊंड बाईट जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सर्वद्र महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून ब्रुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भूजबळ पाटील यांनी महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी सामाजिक उतरदायित्वाची भूमिका म्हणून जिल्हयातील मलकापूर येथील जिल्हा परिषद उर्द् हायस्कूलची विदयार्थीनी सहरिश कंवल हिच्याकडे सांकेतिक स्वरूपात जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार सोपविला आकाशवाणी बातम्यान्साठी साचिन ठाकरे ब्लठाणा आदीवासी बांधवानी बांबुचा उपयोग करून गह उपयोगी साहित्य बनवलं असून नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून बनविलेल्या या दैनंदिन वापराच्या वस्तू अप्रतिम असून साहित्याना बाजारपेठ उपलब्ध होण आवश्यक आहे असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे पालघर जिल्ह्यातल्या वसईच्या भालिवली इथं असलेल्या विवेक ग्रामीण विकास केंद्रादवारे संचालित राष्ट्र सेवा समितीच्या मार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आदिवासी समाजानं तयार केलेल्या राख्या विविध विदयापीठाच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी प्रयत्न करू तसच शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि अन्य साहित्याचे वाटप घर बांधण्यासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करू असं ही राज्यपालांनी सांगितलं महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला

या अहवालात उदयोग क्षेत्र सेवा क्षेत्र कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीच्या दरासह अन्य पीकांच्या उत्पादनांचा अंदाजही मांडला आहे

अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाच्यावतीन वर्तविण्यात आलेली आहे त्याअन्षंगान शेतकऱ्यांनी शेतातील कापणीस आलेली पिके जसे रब्बी ज्वारी हरभरा गह इत्यादी पिकांची काढणी करुन घ्यावी आणि पिकाची मळणी करुन सुधारीत पिकाची साठवणूक करावी काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीन योग्यरित्या झाकून ठेवावीत त्याचं प्रमाण जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधवीत असं आवाहन सुभाष नागरे विभागीय कृषी सहसचालक अमरावती यांनी केल आहे राज्यात तालुकास्तरावर डायलिसीस केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केली

टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी महिनाभरात धर्मशाळा बांधली जाईल असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं स्पर्धेच्या काळात दहावी बारावी पर्यंत शिक्षण असणाऱ्या म्ले म्लींना रोजगार संधीची कमी आहे हे पाहता अश्या मुला मुली आणि महिलांना हाताला कौशल्य देऊन त्यांचे आर्थिक सक्षमिकरण व्हावे या संकल्पनेतृन महाराष्ट्र राज्य कौशल्यविकास सोसायटी आणि एन डी जेम्सच्या माध्यमातून राज्यातील पहिले अत्याध्निक सुविधायुक्त डायमंड कटिंग ट्रेनिंग सेंटर चंद्रप्र जिल्ह्यालगत असलेल्या बल्लारप्र शहरात उदयास आले आहेत

डी जेम्सच्या माध्यमातून सुरत शहरामध्ये रोजगार संधी उपलब्ध करुण देण्यात आली आहेत

डी जेम्सच्या संयुक्त विदयमान हिऱ्याला पैलू पाइन्याच्या निवासी प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली आजवर या प्रशिक्षण केंद्रातून शेकडो महिलांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले असून यात रोजगार संधी पाहता येत्या काळात या भागात स्रत सारखे डायमंड कटिंग उद्योग मोठ्या प्रमाणात उभारले जाऊन तरुण म्ला म्लीच्या आणि महिलांच्या हाताला रोजगार प्राप्त होऊ शकतो मंगेश बेले आकाशवाणी चंद्रपूर नागपूर नगरपालिकेच्या ढासळत्या आर्थिक स्थिती बाबत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंबईतील सत्तारुढ पक्षाच्या चार आमदारांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी संदर्भात नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदे दरम्यान स्पष्टीकरण दिले नागपूर महानगरपालिकेच्या नावे घेतलेल्या कर्जाचा हप्ता नियमित प्रमाणे भरल्या जात आहे अखंडीत पाणीप्रवठा कचरा म्क्त शहर सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि सांडपाणी प्नर्प्रक्रिया प्रकल्प यासारख्या मुलभूत सेवासुदधा लोकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत

केवळ राजकारण करण्यासाठी नागपूर शहराची बदनामी करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचा आरोप संदीप जोशी यांनी यावेळी केला सर्वपक्षीय नगरसेवक माझ्याकडे येऊन प्रभागातील विकासकामांना रीतसर मंजुरी आणि कार्यादेश मिळून सुद्धा कामे प्रलंबित आहे अशी तक्रार करतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली उस्मानाबाद जिल्ह्यात त्ळजापूर ताल्क्यातील नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी महिला मक्याच्या पिठात खाण्याच्या पदार्थात वापरणारे रंग मिसळतात वेगवेगळ्या रंगात हे मक्याचे पीठ मिसळून त्याला दोन दिवस उन्हात वाळवल जातं त्यानंतर या बचत गटाच्या महिला त्या वाळवलेल्या रंगाला पिशव्यांमध्ये भरून पॅक करतात हा उपक्रम कश्यासाठी राबविण्यात येत आहे या बाबत अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी कडून साऊंड बाईट होळी ध्लीवंदन आणि रंगपंचमी हा रंगांचा उत्सव पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग वापरून साजरा व्हावा या उददेशाने उस्मानाबाद जिल्ह्यात त्वळजाप्र तालुक्यातील देवसिंगा आणि वागदरी या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रामविकास विभाग महिला बचत गटाच्या महिला पुढे सरसावल्या आहेत पर्यावरणपुरक रंगांच्या निर्मितीमुळे निसर्ग संगत वस्तूंचा वापर वाढवण्याचा संदेश या महिला बचत गटाच्या महिलांनी दिला आहे

नागरिकांना प्रविण्यात येणाऱ्या स्विधा आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी हे सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यामागचा केंद्र शासनाचा उद्देश आहे या सर्वेक्षणात राहण्यास योग्य शहर महानगरपालिकेचे कामकाज आणि शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मत जाणून घेण्यात आलीत ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला झटपट क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघान अंतिम फेरीत प्रवेशमिळवला आहे सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसाम्ळे रद्द झाला या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नसल्यानं स्पर्धेसाठीच्या नियमानुसार साखळी फेरीत गटात अव्वल स्थान मिळवलेल्या भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला याआधी भारतानं कधीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नव्हती

तत्पूर्वी आज द्पारी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत पोहोचला